विश्वशांती आणि विश्वकल्याणाचं मूल्य ही भारतानं जगाला दिलेली एक अमूल्य भेट असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना देशातल्या कोविड योद्ध्यांची राष्ट्रपतींकडून प्रशंसा

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला राष्ट्रपती सदेश विश्वशांती आणि विश्वकल्याणाचं मूल्य ही भारतानं जगाला दिलेली एक अमुल्य भेट आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताच्या प्राचीन परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला बौद्धिक आध्यात्मिक आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात भारताकडे जगाला देण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि कोरोनाच्या जागतिक संकटाच्या या काळात मानवतेच्या भल्यासाठी भारताला अग्रणी भूमिका घ्यावी लागेल असं ते म्हणाले

महात्मा गांधी यांचे विचार आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील असं ते म्हणाले कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळेवर अत्यंत प्रभावी उपाययोजना केल्या हि समाधानाची बाब आहे असं सांगून या लढ्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता झोकून देऊन काम करणारे डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक सेवा पुरवठादार यांच्यासह सर्व कोविड योद्ध्यांची त्यांनी प्रशंसा केली कोरोना संकटाच्या या काळात देशातल्या लोकांनी मोठं धैर्य दाखवलं आहे ते कौतुकास्पद आहे या पुढेही प्रत्येकजण आपली कर्तव्य ओळखून जबाबदारीनं वागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जनतेचं हे धैर्य आणि जबाबदार वर्तणुकीतूनच कोरोनाच्या संकटावर आपण निश्वित विजय मिळवू असा विश्वास रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला कोरोना संकटानं आपल्याला अनेक धडे शिकवले आहेत त्यातला एका महत्त्वाचा धडा म्हणजे कोरोना विषाणू मानवानं तयार केलेले कृत्रिम भेदभाव मानत नाही त्यामुळे आपल्याला आता पूर्वग्रह आणि साचेबद्ध विचारातून बाहेर यावं लागेल असं राष्ट्रपती म्हणाले अर्थचक्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली असून आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत भारत जागतिक अर्थव्यवस्थेतही आपलं योगदान देईल असं ते म्हणाले कोरोना साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे गरीब आणि हातावर पोट असणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं देशातल्या अशा सर्व गरीब गरजूंसाठी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत असं ते म्हणाले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मिळणारं धान्य देशभरात कुठेही घेता येईल यासाठी एक देश एक शिधापत्रिका योजना लागू केली तसंच कृषी क्षेत्रातही ऐतिहासिक सुधारणा करत अनेक निर्बंध काढून टाकण्यात आले त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला कृषिमाल कुठेही विकता येऊ शकतो असं ते म्हणाले

टाळेबंदीच्या काळातही रेल्वेनं महत्त्वाची भूमिका बजावत औषध आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली जागतिक संकटाच्या या काळात भारतानं इतर देशांनाही मदतीचा हात दिला कोविड काळात भारतानं केलेल्या उपाययोजनांचं जगभरात कौतुक होत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थाई सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताला मोठं समर्थन मिळाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला संपूर्ण जग एका मोठ्या संकटाचा सामना करत असतानाच आपला शेजारी देश विस्तारवादी धोरण राबवत आहे मात्र त्यांच्या या दुःसाहसाला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिलं गल्वान खोऱ्यात आपल्या वीर जवानांनी दिलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं ते म्हणाले वैश्विक संकटाच्या या काळात युवकांपुढे मोठी आव्हानं आहेत मात्र युवक या आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहेत असं त्यांनी सांगितलं राष्ट्र विकासात युवकांचं योगदान महत्त्वाच असून नवीन शैक्षणिक धोरण प्रतिभा संपन्न समर्थ युवा पिढी घडवेल असं विश्वास त्यांनी व्यक्त केला या संकटानं आपल्याला अनेक संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले अयोध्येत राम मंदिर हे भारतीयांच्या संयम आणि धैर्याचं उदाहरण आहे असं ते म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या निरामय आरोग्यासाठी कामना करत राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाचा समारोप केला

सकाळी सव्वासात वाजता पंतप्रधानांच आगमन लाल किल्ला परिसरात होणार असून त्यानंतर तिन्ही सेना दलाच्या वतीने त्यांना मानवंदना दिली जाईल पंतप्रधानांच स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसच तिन्ही सेनादलाचे प्रमुख करतील

नंतर पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतील

चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले आहेत

सुरक्षा व्यवस्थेतील जवानही बंदोबस्तादरम्यान सुरक्षित अंतर राखण्यासह विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांच पालन करणार आहेत सुरक्षेच्या दृष्टीने हवाई क्षेत्रात देखील निर्बंध घालण्यात आले आहेत ड्रोन आणि प्यारा ग्लायडर उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे वेळ बदल स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन करण्यात येणार आहे त्यामुळे आमच्या उद्याच्या बातमीपत्राची वेळ बदलली आहे

सरक्षण मंत्री संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज या क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनांची माहिती देणाऱ्या सृजन पोर्टलचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं त्याचा उपयोग संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगातील उद्योगपतींना होणार आहे या क्षेत्रातील उद्योगपतींनी एकजुटीने आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचा केवळ देशाच्या संरक्षण सामग्रीच्या गरजा पूर्ण करायला मदत होईलच शिवाय या क्षेत्रातील निर्यात वाढवण्याची संधीही उपलब्ध होईल असं राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान भारताने आतापर्यंतच्या इतिहासात कधीही दुसऱ्या देशाच्या भूमीवर कब्जा मिळवण्यासाठी स्वतः हून कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही तर सर्वांची मन जिंकण्याचाच प्रयत्न केला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं भारतीय लष्कराला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी आणि जवानांच सर्वोच्च मनोबल कायम राखण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं

पुण्याचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार मुंबईचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल पुण्याच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा चव्हाण नाशिकचे उपअधीक्षक विजय लोंढे आणि लातूरचे उपनिरीक्षक गणेश मेहत्रास यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे

राजस्थान राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला

तत्पूर्वी संसदीय कार्य मंत्री शांती कुमार धारीवाल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला त्यानंतर त्यावर चर्चा झाली

नीतीन गडकरी देशातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी या उद्योगांच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या जमिनी स्तरावरील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवल्यास सरकारला याबाबतच धोरण ठरवताना मदत होईल असं मत या विभागाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत आज या विषयावर एमएस एम ई आणि फिक्की सदस्यासाठी झालेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते

तसच रिझर्व्ह बँकेन आकस्मिक निधी दर साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय ही यावेळी घेतला